राज्यात उष्णतेचा कहर पूण्यात उच्चांकी तापमान

अनेक शहरांमध्ये हंगामातील किंवा गेल्या अनेक वर्षातील कमाल तापमानानं उच्चांक गाठला आहे चाळीसच्या वर तापमानाची सवय नसलेल्या पृण्यासारख्या शहरांमध्ये लोकांना दिवसा तसंच रात्री उन्हाची काहिली सोसावी लागत आहे

पूढील दोन दिवस तापमानाची ही लाट अशीच राहील असं हवामान विभागाच्या पूणे केंद्राचे प्रमुख अनुपम काश्यपि यांनी आकाशवाणीला सांगितलं

प्रचार लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे त्यामुळं या सर्व मतदार संघांत प्रचाराची रणध्माळी सूरु आहे

पंतप्रधान देश मजबूत ठेवण्यासाठी मजबूत सरकार हवे आहे त्यासाठी चौकीदाराचे हात मजबूत करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत केलं मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वांद्रे इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते मुंबई हल्ल्याच्यावेळी पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतूक केले देशाची सुरक्षा करण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं ते म्हणाले राहल काँग्रसच्या जाहीरनाम्यातील न्याय योजना ही अर्थव्यवस्थेला गती देणारी असून ती भारतीय अर्थव्यवस्थेचा जम्प स्टार्ट असेल असं काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे ते काल संगमनेर इथं शिर्डी मतदार संघातील काँगेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत बोलत होते पवार ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल कल्याण इथं जाहीर सभेत भाजपावर टिका केली अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजपा सेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल श्रीरामपूर इथं जाहीर सभा घेतली आगामी काळात समन्यायी पाणी वाटपाच्या माध्यमातून या भागाला पाणी मिळवून देऊ तसंच नगर जिल्हा बारमाही पाण्याखाली आणू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं शिरूर मावळ या टप्प्यात पृणे जिल्ह्यातल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातही मतदान होणार आहे

या प्रकरणी एका केंद्राध्यक्षासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे

ठाणे लोकसभा मतदारसंघच विभाजन झालं आणि कल्याण मतदारसंघाची निर्मिती झाली त्याआधीपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेच्या उमेदवाराने सलग सहा वेळा या मतदारसंघात भगवा झेंडा फडकवला आहे

कल्याण लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले

मोदीलाटेच्या प्रभावामुळे शिंदेनी अडीच लाखांच्या मताधिक्यानं परांजपेंचा पराभव केला बाबाजी पाटील हे राष्ट्रवादी काँप्रेसचे उमेदवार आहेत तर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे रिंगणात आहेत यानंतर ऐक्या धूळे लोकसभा मतदार संघाचा आढावा दहा वर्षापुर्वी धुळे मतदारसंघाची पुनर्चना करण्यात आली धुळे शहर ग्रामीण सिंदखेडा मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि सटाणा या नाशिक आणि धुळ्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्या धुळे लोकसभा मतदार संघात होतो

आदीवासी भाग म्हणून ओळख असणारा हा मतदार संघ पूर्नरचनेनंतर गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात गेला कॉप्रेसकडुन माजी मंत्री रोहीदास पाटील यांचे चिरंजीव आणि ध्ळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना तिकीट देण्यात आल आहे तर भाजपाकडुन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनाच पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं आहे भाजप विरुद्द कॉप्रेस अशी थेट लढत या मतदार संघात पहायला मिळणार आहे पण बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यामुळं लढतिचं चित्र दिसतं तसं सोपं नसून दोघाही उमेदवारांना पक्षांतर्गत कलहाचा फटका बसण्याची शक्यता आहे

पुण्याच्या भविष्य निर्वाह निधि कार्यालयाचे आयुक्त अतुल कोतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली प्रॉविडंन्ट फंड ऑफिसने पीएफचे जे उपभोक्ता आहेत त्यांच्या सोईसाठी नुकतच एसएमएस आणि मिस्ड कॉलच्या सुविधांच रिलॉच केलेल आहे

तसंच वूमन ऍप्लिकेशन जे आहे त्याद्वारे सुद्धा विविध सुविधा आपण उपलब्ध करुन वापरु शकता ज्यामध्ये ऑनलाईन क्लेम्सपासून मेंबर्स आणि आणि एम्पॉईससाठी सुद्धा विविध सुविधा आहेत त्याप्रामाणे तिथं सुद्धा आपल्याला स्टेटमेंज जाणून घेता येत

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी काल ही माहिती दिली

विवेकवादी नेते सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या तपासात कुठलेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्यावी असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे या दोघांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशा मागणीच्या याविका दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी दाखल केल्या आहेत

या निमित्तानं भिलार इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुस्तक जाणून घेऊ या ही कार्यशाळा आणि कौशल इनामदार यांचा अमृताचा वसा हा कार्यक्रम या दिवशी होणार आहे राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ आनन्द काटीकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे क्रिडा बँकॉक इथं आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा अमित पंघाल आणि पूजा रानी यांनी सुवर्णपदक जिंकलं भारतानं या स्पर्धेत दोन सुवर्ण चार रौप्य आणि सात कांस्यपदकं जिंकली तर चीनमध्ये वुहान इथं सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधू साईना नेहवाल आणि समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळं भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे

हवामान आर्द्रतेच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्यामुळे राज्याच्या बह्तांश भागात असलेली उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहील सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे